एन आय टी आणि एल आय टी

संस्थाचं सहाय्य आवश्यक असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन आज संपूर्ण देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न

शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार

लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था यासारख्या संशोधन संस्थांचे सहाय्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज नागप्रात केले व्हीएनआयटी च्या हीरक महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी व्हीएनआयटी चे संचालक डॉ पडोळे प्रशासकीय मंडळाचे संचालक डॉ विश्राम जामदार संस्थेचे माजी प्राचार्य डॉ

बसोले उपस्थित होते देशात न्यूज प्रिंट वैद्यकीय उपकरणे वूड पल्प अशा कच्च्या मालाची आयात होत आहे सूक्ष्म लघ् व मध्यम मंत्रालयातर्फे मध एबांबू लेनिन खादी अशा विविध कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं एव्हिएशन फ्य्एल तयार करण्यासाठी गडचिरोलीतील वनसंपदा महत्त्वाची आहे नीरी सारख्या संस्था बांबूपासून तेल काढून त्यामार्फत सुद्धा असे एटीएफ इंधन तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत संशोधन संस्थांनी असा कच्चा माल उपलब्ध करणाऱ्या संबंधित संस्थांसोबत सहकार्य समन्वय तसेच संवाद साधून योग्य तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे यामुळे मागास भागात उद्योग निर्मितीला चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली

नागप्र शहरातील सायकल रैलीचे आयोजन बीपीसीएल तर्फे करण्यात आले होते पेट्रोलियम उत्पा दनाच्याल संवर्धनासाठी आणि पर्यावरण स्वच्छ प्रद्षण म्क्ता ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या रैलीची स्रवात रवी नगर स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागप्र विदयापीठाच्या क्रीडागणांपासून झाली आणि ही रॅली लॉ कॉलेज चौक जापानी गार्डेन चौक फ्टाला चौक यामार्गे परत विद्यापीठाच्या क्रीडागणांमध्ये परत आली या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी बीपीसीएलचे डिलीवरी मॅन व वितरक सहभागी झाले

त्यामुळे कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी अचूक बनवा राज्य शासनाच्या प्राधान्य क्रमावरावरील योजनेची मिशन मोडवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहकार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा श्क्ला यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात योजना अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या

जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना योजना अंमलबजावणी करण्यामागची भूमिका कर्तव्ये आणि त्यांची जबाबदारी याची माहिती देण्यात आली तर बँक अधिकारी यांना येणाऱ्या अडचणीवरील चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले

तसेच माहिती भरली असल्याचे अंडरटेकींग लिहन द्यायचे आहे त्यामुळे बँक अधिकारी यांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचं टप्प्याटप्प्यानं आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केलं जात आहे

आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये प्रसृतिपूर्व आणि प्रसृती सेवा नवजात अर्भक आणि नवजात बालकांना दिल्या जाणा या सेवा बाल्य आणि किशोरवयीन आजार आणि लसीकरण सेवा क्टूंब नियोजन गर्भनिरोधक आणि आवश्यक आरोग्य सेवा संसर्गजन्य रोग नियोजन आणि सामान्य रोगांधी बाह्य रुग्ण सेवा संसर्गजन्य रोग नियोजन आणि तपासणी असंसर्गजन्य रोग नियोजन आणि तपासणी मानसिक आरोग्य नियोजन आणि तपासणी नाक कान घसा आणि डोळे सामान्य आजार संबंधी सेवा दंत आणि मुखरोग आरोग्य सेवा वाढत्या वयातील आजार आणि परिहारक उपचार प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन सेवा आय्ष आणि योग प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जाणार आहेत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं रेल्वेस्थानक बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उआरून शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना ही लस देण्यात आली नागपूर महानगर पालिकेतर्फे यासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली होती तसच अमरावती इथं पालक मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते तर यवतमाळ इथं जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांच्या हस्ते बाळांना लस पाजून मोहिमेचा श्भारंभ करण्यात आला दरम्यान वाशीम अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर ब्लढाणा भंडारा गोंदिया आणि वर्धा इथं देखील पोलिओ ब्थ्सवर लोकांची आपल्या बालकांना लस पाजण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली असं आमच्या ठीक ठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे

हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संक्लात होणार आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली असून देशभरातून दोन हजारांहन अधिक विदयार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विदयार्थ्यासोबत परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवावं याविषयी संवाद साधतील तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही देणार आहेत गेल्यावर्षीही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी आज सायकल चालवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला पर्यावरण संवर्धनासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे शहरात सायकल रॅली काढण्यात आली विभागीय क्रीडा संकूलात त्याच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी सायकल चालवून उपस्थितांमध्ये उत्साह जागविला प्रदृषण रोखण्यासाठी निसर्ग आणि मन दोहोंची जपणूक करणे आवश्यक आहे पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅलीसारखे उपक्रम सतत राबवले जावेत असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले नागरीकत्व सुधारणा विधेयक संसदेत आधीच संमत झाल्याम्ळे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी क्ठलेही राज्य नकार देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचं काँग्रेसचे नेते आणि माजी कायदा आणि न्याय मंत्री कपील सिब्बल यांनी म्हटलं आहे केरळच्या कोझिकोड इथं आयोजित साहित्य महोत्सवात ते बोलत होते राज्यांना विधानसभेत या कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करता येईल त्यानंतर केंद्र सरकारकडे हा कायदा रदद करण्याची मागणी करता येईल असंही सिब्बल म्हणाले मात्र या कायद्याची अंमलबजावणी करण्यास राज्यांनी नकार दिला तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतात असंही सिब्बल यांनी सांगितलं मकरसंक्रांतीच्या पर्वावर केवळ सौभाग्यवती महिलांनाच हळदीकंक तसेच संक्रांतीच वाण देण्याची प्रथा पडलेली आहे या प्रथा परपंरेला आणि जून्या चालीरितींना फाटा देत वाशिम येथील समाज सेविका किरण गिर्ह यांनी आपल्या निवासस्थानी आयोजीत कार्यक्रमात चाळीस विधवा महिलांना बोलावून त्यांना मकरसंक्रांतीचे भेटवस्त् म्हणजेच वाण तसेच तिळगुळ देवून त्यांचा सन्मान केला शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेम्दत शिर्डी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात असलेल्या शिर्डी इथं काल रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यान्सार आज गावतली बाजारपेठ सर्व दुकानं आणि व्यवहार बंद राहणार आहेत साईबाबांचं मंदिर मात्र देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी ख्लं ठेवण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आज नागपुरात सकाळपासुनचं ढगाळ वातावरण होतं तर काही भागात तुरळक पर्जन्यवृष्टी झाली स्थानिक वेधशाळेच्या अंदाजान्सार प्वढील काही दिवस वातावरण ध्क्यासह अंशतः अभ्राच्छादीत राहील तर काही ठिकाणी त्रळक पाऊसाच्या सरी पडतील राज्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी अशी सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली जंगलाचे नियमानुसार रक्षण त्याबरोबरच त्या क्षेत्रात पर्यटन विकास करणं आणि त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणं याबाबत समितीनं उपाययोजना सूचवाव्यात असं पर्यटनमंत्र्यांनी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना बेंगल्रू इथं खेळला जात आहे

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाचे सलामीचे फलंदाज वार्नर आणि कर्णधार फिंच अवघ्या काही धावा काढून तंबूत परतले

पी

जडेजानं दोन गडी बाद केले

हा सामना जिंकण दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असून याम्ळं मालिकेचं जेतेपद कोणाकडे जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे